भागवत कराड यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काल बैठक घेतली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला पाच जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे

राज्यात होणाऱ्या विवाह समारंभात कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याची सूचना म्ख्यमंत्र्यांनी केली आहे

आज रात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत आज रात्रीपर्यंत ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानप्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे

अशा प्रवाशांची विलगीकरणाच्या पाचव्या अथवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे युरोपातून आलेल्या प्रवाशांमध्ये नव्या विषाणूची लक्षणं दिसल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना गृह विलगीकरणात राहण्याची सूचना केली जाणार आहे

वीज ग्राहकांचे अधिकार निर्धारित करणाऱ्या नियमांची घोषणा मंत्री सिंह यांनी काल केली त्यावेळी ते बोलत होते नव्या नियमांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य ग्राहकांना शक्तीशाली बनवत आहे आपल्या अधिकारांची आणि अधिकारांच्या अंमलबजावणीची सर्वांना माहिती असली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन प्रथमच कायदे तयार करण्यात आले आहेत यामध्ये ग्राहकांना सेवा देतांना निर्धारित वेळेची मर्यादा ओलांडल्यास सेवादात्यास दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचं ऊजो मंत्री सिंह यांनी सांगितलं अनुसूचित जाती जमातींसाठी सूचवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली सोनिया गांधी यांनी अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत केलेल्या सूचना रास्त असून सरकारचा घटकपक्ष म्हणून आम्ही कायम या समाजघटकांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहोत असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे ते या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलत होते या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं

व्होरा यांना ऑक्टोबर महिन्यात कोविडची लागण झाली होती त्या संसर्गातून ते बरे होऊन घरी परतले होते मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना मूत्राशयाच्या संसर्गावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं व्होरा हे मध्यप्रदेश विधानसभेवर सहा वेळा निवडून गेले होते त्यांनी दोन वेळा मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद तसंच उत्तर प्रदेशचं राज्यपाल पदही भूषवलं होतं ते चार वेळा लोकसभेवर तर एकदा राज्यसभेवर निवडून गेले होते केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटंब कल्याण तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती

मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकानं काल प्रत्यक्ष पाहणी केली या पथकात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सहसचिव रमेशक्मार केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव यशपाल अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर

कौल नागपूर कृषी विभागाचे संचालक आर

सिंग मुख्य अभियंता तुषार व्यास अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे एका पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला औरंगाबाद तालुक्यात निपाणी पिंपळगाव पांढरी पैठण तालुक्यात शेकटा गाजीपूर निलजगाव तसंच गंगापूर तालुक्यात ढोरगाव मुरमी वरखेड या ठिकाणी या पथकानं पाहणी केली जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी बाजार वाहेगाव रोशनगाव तसंच जालना तालुक्यातल्या नंदापूर इथं या पथकानं काल पाहणी केली न्कसानग्रस्त कपाशी पिकासह द्राक्ष तसंच मोसंबी बागा आणि पडझड झालेल्या विहिरींची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला जालना बाजार समितीमधील धान्य बाजाराला भेट देऊन सोयाबीन कापूस मका मूग आदी पिकांची आवक आणि दराबाबतही पथकानं माहिती जाणून घेतली द्सऱ्या पथकाने काल उस्मानाबाद तालुक्यात पाटोदा आणि केशेगाव इथं पाहणी केली केशेगाव इथं अतिवृष्टीमुळे भिंत फुटून वाहून गेलेला साठवण तलाव तसंच नुकसानग्रस्त शेताची तर पाटोदा इथं खरडून गेलेल्या शेतीची तसंच नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी करून या पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड आमदार राणाजगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते केंद्र सरकारच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमानुसार शेतजमीन दरुस्ती तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करावी या मागणीचं निवेदन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या पथकाकडे सादर केलं

उत्तरेतल्या शीत लहरीमुळे मराठवाड्यात पारा खाली घसरला असून काल सकाळी परभणीत पाच पूर्णांक सहा दशांश सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली औरंगाबाद मध्येही काल या हंगामातलं सर्वात निचांकी नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात धुळे जिल्ह्यात काल सहा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमानाची तर नाशिक मध्ये काल नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी इथं भेट घेतली अण्णांनी केलेल्या मागण्यांवर चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल मात्र अण्णांचं वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबून नये या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती निय़क्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा अशी विनंती या नेत्यांनी त्यांना केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता केंद्रीय पातळीवर चर्चा करून अण्णांच्या मागण्यांसंबंधी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं खासदार डॉ कराड यांनी यावेळी सांगितलं

औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन परभणी जिल्ह्यात दोन तर बीड जिल्ह्यात एका रुग्णांचा मृत्यू झाला

बीड जिल्ह्यात ब्रह्मनाथ येळंब इथल्या मयूरी राजहंस यांना रखमाबाई राऊत सेवा प्रस्कार तर महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठातल्या महागामी अकादमीच्या संचालक डॉ पार्वती दत्ता यांना डॉ भीमराव गस्ती प्रबोधन प्रस्कार देण्यात येणार आहे

डॉ पार्वती दत्ता यांनी महागामी अकादमीच्या माध्यमातून अभिजात संगीत आणि नृत्य परंपरा जिवंत ठेवत या कलांना व्यापक जनाधार मिळवून दिल्याबद्दल त्यांना संस्थेचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे

पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे

यामाध्यमातून मराठवाड्यासह राज्यात महाकेशर आंबा लागवडीसाठी काम करणार असून याच नावाने यापुढे ब्रँडिंग करणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुशील बलदवा यांनी दिली

तहसीलदार विपिन पाटील यांनी योगेश्वरी देवीची सपत्निक विधीवत महापूजा केली मंदिरात आराध बसण्याची परंपरा यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच खंडित झाली आहे

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या उमरगा हाडगा इथले सैनिक नागनाथ लोभे आणि सातारा जिल्ह्यातल्या चिंचनेर निंब इथल्या सुजित किर्दत यांचा मृतांमध्ये समावेश आहे

त्यांचा पार्थिव देह आज उमरगा इथं आणण्यात येणार आहे

मागील पंधरा वर्षांपासून ते मराठा बटालीयनमध्ये कर्तव्य बजावत होते त्यांच्या पाथिवावर उद्या भिवपूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

जप्त केलेली वाळू तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात येत आहे लातूर शहरातून संकलित होणाऱ्या हजारो टन कचऱ्यावर वरवंटी परिसरात प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मिती केली जाते